यामध्ये अनेकांचा जीवसुद्धा गेला आहे

या संस्थेतर्फेच ड्रोन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून त्यासाठीच्या काही आवश्यक परवानग्या मिळणे बाकी असल्याचं या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी यांनी सांगितलं

उद्यापासून उपाहारगृह सुरू होणार असून काही भाज्यांच्या भावात आज तेजी दिसून आली

मोसंबीच्या भावातली तुरळक घट वगळता फळ बाजार स्थिर राहिला सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यभरात आक्रोश मोर्चा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर शिरूर हवेली मतदार संघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांच्या निवासस्थानावर आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं आंदोलकांच्या भावनांचा आदर करून राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार पवार यांनी आंदोलकांना सांगितलं तर मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण असून शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळत नसल्यानं मराठा समाजावर अन्याय होत आहे त्यामुळं राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अशी भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली कोरोना प्रादुभाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांमुळं आर्थिक अडचणीत सापडलेल्या पुणे जिल्हा परिषदेनं आता उत्पन्न वाढीसाठी आपल्या काही मालमत्ता भाडेतत्वावर देण्याबरोबरच स्वमालकीच्या लघु पाटबंधारे प्रकल्पांचा वापरही व्यावसायिक मत्स्य संवर्धनासाठी करण्याच्या द्रष्टीनं विचार सुरू केला आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि अर्थ समितीचे प्रमुख रणजित शिवतारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबद्दलची माहिती दिली आहे

उत्पन्न वाढीसाठी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या रस्ता करातील वाटाही जिल्हा परिषदेला मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे

उद्या काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत